या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक ठरेलं प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य संस्थेची पुनर्रचना करण्यास मंत्रिमडळानं काल मंजुरी दिली

काल लोकसभेत या मुद्यावर झालेल्या चर्चेदरम्यान जेटली यांनी राफेल खरेदी प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांच्यासह इतरांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले

खरेदी व्यवहार नियमानुसार झाला असून सर्वोच्च न्यायालयानंही यावर शिक्कामोर्तब केलं आहे यामुळे संयुक्त संसदीय समितीची आवश्यकता नसल्याचं ते म्हणाले तत्पूर्वी या चर्चेला प्रारंभ करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारविरूद्ध विविध आरोप केले एकशे सव्वीस विमानांच्या खरेदीचा पूर्वीचा करार बदलून तो फक्त छत्तीस विमानांचा का करण्यात आला यासह अन्य मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात उपस्थित केले या खरेदीच्या व्यवहारात अनेक त्रटी असल्याचं सांगत गांधी यांनी माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे आरोग्यमंत्री यांच्यात राफेल व्यवहारासंदर्भातल्या संभाषणाची ध्वनिफीत सभाग्रहात वाजवण्याची परवानगी मागितली मात्र या ध्वनिफीतीचं प्रमाणीकरण झालेलं नसल्यामुळे अध्यक्षांनी ध्वनिफीत सभागृहात वाजवण्याची परवानगी नाकारली या प्रकरणाबाबत संयुक्त संसदीय समिती नेमावी अशी मागणी गांधी यांनी केली

शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी लोकसंवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते योजनांसाठीचं अनुदान थेट बँकेतून मिळत असल्यामुळे राज्य शासनाच्या योजना जलदगतीनं सर्वसामान्यांपर्यंत पोचल्या असल्याच्या तसंच त्या पारदर्शकपणे राबवल्या जात असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या

सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी काल ही घोषणा केली पाच लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांविषयी सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचं संघटनेच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

द्पारी एक वाजेच्या सुमारास त्यांचं फुलंब्री इथं हेलिकॉप्टरने आगमन होईल फुलंब्री इथं विविध प्रशासकीय इमारती तसंच विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल दपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने सातारा परिसरातल्या श्रीयश अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाकडे प्रस्थान करतील त्यानंतर उच्चतम कृषी बाजार समितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल इथल्या सभेनंतर सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यशाळेला संबोधित करतील सायंकाळी सहा वाजता टी व्ही सेंटर चौकात रस्त्यांच्या व्हाईट टॅपिंग कामाचा श्भारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

पद्मश्री आणि द्रोणाचार्य प्रस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आचरेकर यांच्या निधनानं भारतीय क्रिकेट क्षेत्राला उत्तोमत्तम खेळाडूंची देणगी देणारा प्रशिक्षक हरपला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिली आहे

भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

लोकेश राहल अवघ्या नऊ धावांवर बाद झाला

लातूरमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

वा देसाई पुरस्कार या वर्षी बीडच्या शांतिवन या संस्थेला दिला जाणार आहे